तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मुख्यमंत्री एडाप्पडी के पलानीस्वामी त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी तसंच भाजपा आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं शी जिनपींग यांचं आगमन दुपारी चेन्नई विमानतळावर होणार असून प्रधानमंत्री त्यांचं स्वागत करतील शाही स्वागत समारंभानंतर चिनी पाह्ण्यांसाठी प्रधानमंत्र्यांनी खास मेजवानी ठेवली आहे दोन्ही नेत्यांची शिखर बैठक उद्या होणार आहे त्यांच्यात आधीच एकास एक चर्चा होईल आणि त्यानंतर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल मोदी आणि जिनपींग युनेस्कोच्या वारसा यादीतल्या स्थळांनाही भेटी देणार आहेत म्हैसूरचे राजे जयचमराजा वडीयार यांच्या जन्मशताब्दी समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हजर होते यावेळी ते म्हणाले की जयचमराजा वडीयार हे कुशल प्रशासक होते भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा करून भारतात विलीन होणा या सुरुवातीच्या संस्थानिकांपैकी ते पहिले होते

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आठवडाभराचाच अवधी उरला असताना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडका लावला आहे भाजपाचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज बुलडाणा जिल्ह्यात चिखली धें सभा झाली भाजपा शिवसेना युती देशासाठी काम करत आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी त्यांच्या कुटुंबांसाठी काम करते असं ते म्हणाले

भाजपासाठी मतपेढीच्या राजकारणापेक्षा देशाची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू कश्मीर आणि देशाच्या एकात्मतेत मोठा अडथळा ठरलेलं हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला असं शाह यांनी सांगितलं

यावर मिर नूर मोहम्मद आणि शोएब लोन यांचा यात समावेश आहे यावर मीर रफियाबाद विधानसभा मतदारसंघातले पीडीपीचे आमदार आहेत तर उत्तर कश्मीरमधून काँप्रेसच्या तिकीटावरुन निवडणूक लढवलेले लोन हे पराभूत नेते आहेत पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता नूर मोहम्मद हे श्रीनगर शहराच्या बाटमालू या अशांत क्षेत्रात पक्षकार्य करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते आहेत गेल्या सप्टेंबरमधे भिरान अन्सारी आणि सय्यद आखून यांची प्रकृतीच्या कारणांनी मुक्तता करण्यात आली आहे जम्मू कश्मीरच्या पाकव्याप्त भागातल्या विस्थापितांच्या एका शिष्टमंडळानं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची भेट घेतली

बैठकीदरम्यान डॉक्टर सिंग म्हणाले की प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय होता जम्मू कश्मीरचे विविध प्रश्न सोडवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना खिळ घालणा या विघातक आणि असंतुष्ट शक्तींपासून जनतेनं सावध रहावं अफवांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले जम्मू कश्मीरमधे गटविकास परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

काल अर्जाची छाननी झाली

मतमोजणी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता सुरु होईल

त्यात काही राज्यांचे जीएसटी आयुक्त आणि केंद्र सरकारच्या अधिका यांचा समावेश आहे महसुलातली घट रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना तसंच कर संकलन वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील याबाबत सूचना करण्याचे निर्देश या समितीला दिले आहेत समितीच्या सदस्यांमधे महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर आयुक्तांचा समावेश आहे गेल्या महिन्यात जीएसटी संकलनात झालेली घट लक्षात घेऊन ही समिती नेमली आहे जम्मू कश्मीरमधल्या बालकांच्या स्थितीबाबत पाकिस्तान अपप्रचार करत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानचा समाचार घेतला आहे संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी राजनैतिक मंडळाच्या प्रथम सचिव पौलोमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानचं नाव न घेता सांगितलं की शेजारचा देश शाळकरी मुलांच्या कोवळ्या मनावर हिंसक अतिरेकी विचार बिंबवून त्यांना दहशतवादी गटांमधे भर्ती करत आहेत आमसभेच्या बालहक्क प्रोत्साहन आणि रक्षण या विषयावरच्या तिस या समिती अधिवेशनात संयुक्त राष्ट्रातल्या पाकिस्तानच्या मावळत्या राजदूत मलीहा लोधी यांच्यात शेरेबाजीवर त्रिपाठी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं

जयप्रकाश नारायण यांनी केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठीही मोठं योगदान दिलं आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही आदरांजली वाहिली नानाजींनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी समर्पित केलं असं ट्विट मोदी यांनी केलं आहे प्रधानमंत्र्यांनी पंजाब बँक घोटाळ्यात मेहुल चोक्सीला मुख्य आरोपी घोषित करावं अशी विनंती सीवीआयनं मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे न्यायमूर्ती व्हि

बर्डे यांच्यापुढं सुरु असलेल्या खटल्यात सीबीआयनं आपल्या अर्जात म्हटलं आहे कि प्रथम माहिती अहवाल दाखल होण्यापूर्वीच चोक्सी भारताबाहेर पळून गेला होता अजामीनपात्र वॉरंट टाळण्यासाठीच चोक्सी पळून गेला होता असं सीबीआयनं त्यांच्या अर्जात म्हटलं आहे मेहल चोक्सीनं अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे पहिलं राष्ट्रीय हिंदी विज्ञान लेखक संमेलन आज लखनौमधे सुरु झालं या संमेलनाला देशभरातले एक हजाराहून अधिक विज्ञान लेखक यात सहभागी होणं अपेक्षित असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे हिंदी तसंच प्रादेशिक भाषांमधल्या विज्ञान लेखकांना एकत्र आणणं तसंच हिंदी विज्ञान लेखनाला प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे विज्ञान लेखनाच्या विविध प्रवाहांमधे हिंदीच्या वापराबाबत या परिषदेत चर्चा होती विज्ञान नाट्य कला आणि काव्य स्पर्धाही या निमित्तानं आयोजित केल्या आहेत क्रीडा क्षेत्रात अधिराज्य गाजवलं तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री किरेण रिजिजू यांनी नवी दिल्ली धिं एका कार्यक्रमात केलं राष्ट्रीय क्रीडा महासंघानं आपली गृणवत्ता उच्च दर्जाची ठेवायला हवी अशी विनंती त्यांनी भारतीय ऑलम्पिक संघाला केली

क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी खासगी आणि औद्योगिक क्षेत्रांनी पुढं यावं असं आवाहनही त्यांनी केलं

प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक काद्री गोपीनाथ यांचं आज सकाळी मंगलोर िं निधन झालं

कर्नाटक संगीत जगताला सॅक्सोफोन या पाश्वात्य फूंक वाद्याचा परिचय करुन देण्याचं श्रेय काद्री यांना जातं कलाकाराची संवेदनशीलता आणि तंत्रावस्ची हुकूमत यांच्या बळावर त्यांनी हे काम केलं पुण्यात सुरु असलेल्या दुस या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारताची स्थिती भक्कम झाली आहे